या नुसार महामारीच्या काळात कार्यरत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे त्यांना जखमी करणे त्यांच्या जीवाला धोका पोहोचवणे आणि कोणत्याही प्रकारच नुकसान करणे हा यापुढे अजामीनपात्र गुन्हा समजला जाणार आहे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्ससह इतर कोरोना योध्यांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांची वाढलेली संख्या पाहता या विधेयकाची अत्यंत आवश्यकता होती असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

ससून रुग्णालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे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 लशीच्या चाचणीचा हा भारतातला तिसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे

ससून रुग्णालयात या चाचणीसाठी काही स्वयंसेवक पुढे आले आहेत अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे दिली कोरोना विरुद्धच्या लढ्यामुळे इतर विकार असलेल्या रुग्णांवरील उपचार थांबवण्यात आले आहेत श्वसनविकार असलेल्या काही रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांच्या फुफ्फुसाला गंभीर इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे सांगली जिल्ह्यातल्या या रुग्णांच्या परिस्थितीबाबतचा वृत्तांत कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे मात्र नॉन कोवीड रुग्णांचे हाल होतआहेत तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णांना कोणीही रुग्णालयात भरती करून घेत नाही त्यामुळे अशा रुग्णांवर घरीच उपचार होणे कठीण आहे अशावेळी जिल्हा प्रशासन मेडिकल असोसिएशन आणि याक्षेत्रातील तज्ञ डॉक्टर यांनी संयुक्तपणे धोरण ठरवण्याची गरज आहे

बहुतांश मोठी रुग्णालये कोविड सेंटर म्हणून कार्यरत आहेत डॉक्टरांची फौज त्यांच्या उपचाराचे काम करीत आहे अशावेळी कोरोना नसलेल्या पण गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत आहेत या रुग्णांचा अहवाल कोरोना पॅझिटिव्ह असेल तरच दाखल करून घेतले जाते

त्यामुळे कोवीडच्या धोरणात थोडीशी लवचिकता आणून या रुग्णांवर उपचार केले पाहिजेत असे मत श्वसन विकारतज्ञ डॉ अनिल मडके यांनी व्यक्त केले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह दीपा भंडारे पूणे

भारतीय वैद्यकीय परिषदेनं यासंदर्भात देशभरातली आकडेवारी सादर केली आहे ऐकूया त्याबाबत अधिक माहिती

त्यांची यादी भारतीय वैद्यकीय संघटनेनं तयार केली असल्याची माहिती संघटनेचे राज्य शाखा अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली

पण संपूर्ण जगावर घोंघावणाऱ्या कोरोनाचे संकटाच्या तावडीतून सर्वसामान्यांसोबत डॉक्टरदेखील सुटलेले नाहीत यात प्रण्यासह मुंबई ध्रळे अकोला भिवंडी रत्नागिरी कल्याण इथल्या डॉक्टरांचा समावेश आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरू यांच्यासह प्रशांत जाधव पुणे

या अंतर्गत जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत

या जनता बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे मात्र चिखली इथल्या व्यापाऱ्यांचा या बंदला तीव्र विरोध आहे खासगी डॉक्टर्स कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी काल दिली यामध्ये मुख्यतः फिजिशियन्स आणि भूल तज्ञांचा समावेश आहे तसंच गृह विलगीकरणातल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे

ओपीडी फलक कोरोनावर प्राथमिक उपचार केले जातील असे फलक पुणे शहरातल्या खासगी ओपीडी दवाखान्यांवरही लावण्यात यावेत असं बंधन महापालिकेनं घातलं असून क्षेत्रीय कार्यालयांवर याच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे महापालिकेतले गटनेते आबा बागुल यांनी काल दिली कोविड रुग्णाला श्वास घ्यायला त्रास झाला तर तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागतं पण आजार प्राथमिक अवस्थेत असेल तर थंडी ताप खोकला यावर खाजगी दवाखान्यात उपचार घेता येतील संबंधित रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला की त्यांना रुग्णालयात किंवा कोविड केंद्रामध्ये उपचार दिले जातील मात्र सद्य स्थितीत तपासणी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला की रुग्ण घाबरून जातो आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची तारांबळ उडते रुग्णालयांमध्ये आधीच गर्दी झालेली आहे त्यामुळे जागा मिळत नाही

माक्माज कोरोनाचा प्राद्भाव रोखायचा असेल तर आता तरी प्रत्येकानं जबाबदारीनं वागावं असं कळकळीचं आवाहन वनमंत्री आणि यवतमाळचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे नेर तालुक्यात उत्तर वाढोणा इथं माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युचा आकडाही वाढत आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार